कविवर्य ना धों महानोर यांच्याहस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं संमेलनाच्या मावळत्या अध्यक्ष डॉ अरुणा ढेरे लक्ष्मीकांत देशमुख साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील शेषराव मोरे डॉ नागनाथ कोत्तापल्ले यांच्यासह अनेक मान्यवर साहित्यिक यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते तत्पूर्वी काल सकाळी ग्रंथदिंडीनं संमेलनाला सुरुवात झाली उस्मानाबाद शहरातल्या शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी विद्यार्थिनी पारंपरिक तसंच संतांची वेशभूषा करून या दिंडीमध्ये सहभागी झाले होते पर्यावरण संवर्धन बेटी बचाओ बेटी पढाओ वृक्षारोपण वृक्षसंवर्धन यासारखे सामाजिक संदेश देणारे चित्ररथ दिंडी मध्ये सहभागी झाले होते

त्यानंतर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष ठाले पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं सायंकाळी निमंत्रितांचं कवीसंमेलन घेण्यात आलं प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांच्याहस्ते कविकट्ट्याचं उद्घाटन झालं संमेलनात आज साहित्यिक प्रतिभा रानडे यांची प्रकट मुलाखत कथाकथन विविध विषयांवरचे परिसंवाद कविसंमेलन तसंच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत

काल त्यांनी या ठिकाणाला भेट देऊन पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते या परिसरात वन्यजीवांना आवश्यक अशा व्रक्षांची लागवड करुन पक्ष्यांचा अधिवास वाढेल याचा विचार व्हावा तसंच पर्यावरणपूरक रचनेवर आधारित स्मारकाची उभारणी करण्यावर भर द्यावा असंही मुख्यमंत्री म्हणाले पालकमंत्री सुभाष देसाई महापौर नंद्कुमार घोडेले महापालिका आयुक्त अस्तिकक्मार पाण्डेय यावेळी उपस्थित होते

लातूरचा पाणी प्रश्न प्राधान्यानं सोडवणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली उपलब्ध पाणीसाठ्याचा योग्य पद्धतीनं उपयोग करण्याबरोबरच विविध पाणीविषयक योजनांचा समन्वय करुन पाण्याचं नियोजन करण्यात येईल असं ते म्हणाले देवणी इथं आंतरराष्ट्रीय पश् संशोधन केंद्रात दर्जेदार देवणी गायीच्या वाण संवर्धनासाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दरम्यान काल मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी जालना तसंच लातूर इथून आलेल्या दोन कार्यकर्त्यांनी प्लास्टीक पिशवीमध्ये प्ष्पग्च्छ आणल्यानं औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त आस्तिकक्मार पाण्डेय यांनी त्यांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड ठोठावला

केंद्रीय उर्जा राज्यमंत्री आर

सिंह यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत राज्य उर्जा कार्यक्षमता यादी प्रसिध्द करण्यात आली राज्यात उर्जा बचत आणि उपलब्ध साधनांच्या कार्यक्षम वापराची दखल या यादीत घेण्यात आली आहे महाराष्ट्रासह हरियाणा केरळ कर्नाटक हिमाचल प्रदेश उत्तराखंड ही राज्यं तसंच पुडुचेरी आणि चंडीगड या केंद्रशासित प्रदेशांचा या यादीत समावेश आहे

व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं आहे नागपूर इथं काल कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापिठातर्फे तीन दिवसीय अखिल भारतीय प्राच्यविद्या संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे

मधुमेहानं ग्रस्त असलेले बऱ्हाणपूरकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान आज पहाटे त्यांचं निधन झालं मँचेस्टर विद्यापीठातून नाट्यशास्त्रात पीएच डी केलेले डॉ बऱ्हाणपूरकर यांचे भारतीय रंगभूमीसंदर्भात सतरा लेख जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाले होते

या प्रकरणी विशेष तपास पथकानं मूळचा औरंगाबादचा रहिवाशी असलेल्या ऋषिकेश देवडीकर उर्फ मुरली याला झारखंडमधल्या धनबाद इथून अटक केली देवडीकर हा पूर्वी सनातन संस्थेसाठी काम करत होता मात्र गेल्या आठ दहा वर्षांपासून तो संस्थेच्या कार्यात सहभागी नसल्याचं संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे

ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते

नवदीप सैनीनं तीन शार्द्रल ठाकुर आणि वॉशिंग्टननं प्रत्येकी दोन गडी बाद झाले

बीड इथं जिल्ह्याच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते जिल्हा परिषदेच्या थकित रकमेबाबत सात वर्षांत कारवाई केली नसल्याबद्दल खंत व्यक्त करत संबंधितांवर कारवाईची सूचना मुंडे यांनी दिली

औरंगाबाद इथं विवेकानंद व्याख्यानमालेत भारतीय मातृभाषांचं भवितव्य या विषयावर काल दुसरं पुष्प गुंफतांना ते बोलत होते मातृभाषा ही पृथ्वी आणि आपल्यातलं नातं समजण्यासाठीचं एक महत्वाचं साधन असल्याचं ते म्हणाले ध्वनीच्या जागेच्या एवजी कृष्ण आकृत्यांची भाषा स्विकाऱ्याला फार मोठ्या प्रमाणावर सुरूवात केलेली आहे आणि जी मुलं शाळेमध्ये प्रस्तक वाचत नाहीत जी मूलं कॉलेजमध्ये तूमची प्रिसाईड्स पूस्तकं वाचत नाहीत हि मूलं मुली आपल्या काळाच्या बरेचं पुढ पोहचलेली आहे

शेतकऱ्यांना आठही तालुक्याच्या ठिकाणी ऑनलाइन पध्दतीनं नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे

नवनवीन तंत्रज्ञान शोधणं ही नव्या अभियंत्याची भूमिका असली पाहिजे या संशोधनामुळे मानवी जीवन सुखी आणि समद्ध होईल असं मत फाटक यांनी व्यक्त केलं आज या परिषदेचा समारोप होणार आहे

मराठा विश्वभूषण पुरस्कार खासदार छत्रपती संभाजीराजे यांना तर जिजाऊ पुरस्कार कौन बनेगा करोडपती स्पर्धेच्या विजेत्या बबिता तायडे यांना जाहीर झाला आहे